राज्यात पावसाचा सुरुवातीचा जोर काहीसा मंदावला आता सविस्तर बातम्या सर्वपक्षीय बैठक भारतीय भूप्रदेशात कोणीही प्रवेश केलेला नाही तसंच भारतीय सैन्याचं कोणतंही ठाणं आपण गमावलेलं नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सांगितलं भारत चीन सीमेवर उद्भवलेल्या परिस्थितीबद्दल चर्चा करण्यासाठी मोदी यांनी काल बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून ते बोलत होते

देश या जवानांचं शौर्य आणि बलिदान कधीच विसरणार नाही असं सांगून पंतप्रधान म्हणाले की या परिस्थितीवर आवश्यक ते उपाय योजण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य सैन्याला देण्यात आलं आहे आणि चीनला योग्य त्या माध्यमातून भारताची भूमिका स्पष्टपणे सांगण्यात आली आहे

हमारी सेना देश की रक्षा के लिये कोई कसर नही छोड रही है

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विविध पक्षांचे प्रमुख नेते बैठकीत सहभागी झाले होते

उद्घाटन सिंधुद्र्गची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि अत्याधुनिक रुग्णालयाची मागणी लवकरच पूर्ण करू अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दिली सिंधुद्र्ग जिल्हा रुग्णालयात रेण्वीय निदान प्रयोगशाळा आणि आरटीपीसीआर प्रयोगशाळेचं ऑनलाईन उद्घाटन करताना ठाकरे बोलत होते नव्या स्विधेम्ळे कोरोनाच्या चाचणीबरोबरच माकडताप आणि इतर रोगांच्या चाचण्या जिल्ह्यातच होऊन स्थानिकांना त्याचा निश्चितच लाभ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला परीक्षा रद्द राज्यात अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार नाहीत असं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल जाहीर केलं आपत्ती व्यवस्थापन प्रधिकरणाच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला असून त्याचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला ज्या विद्यार्थ्यांचे द्वितीय वर्षाचे विषय राहिले असतील त्यांच्याबाबतही दोन दिवसात निर्णय घेतला जाईल असं त्यांनी सांगितलं व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्ष परीक्षा रद्द करण्याचा निर्णयही राज्य सरकारनं घेतला आहे त्याला मान्यता देण्यासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या केंद्रीय नियंत्रण संस्थांना विनंती केली आहे अशी माहिती त्यांनी दिली

च्कीच्या पद्धतीने किंवा दुबार जमीन वाटप झाले असेल तर जमीन वाटप रद्द करण्यात येईल सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात उपलब्ध जमिनी कोयना प्रकल्पग्रस्तांना देणे शक्य आहे का याबाबत तपासून निर्णय घेण्यात येईल असं पवार यांनी सांगितलं पोर्टल नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी अथवा कुशल मनुष्यबळाच्या शोधात असलेल्या लहान उद्योजकांकरिता राज्य सरकारनं एक नवीन पोर्टल तयार केलं आहे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली आहे

इन ह्या पोर्टलवर सरकारी आणि खाजगी क्षेत्रात उपलब्ध नोकऱ्यांची माहिती मिळू शकेल ह्या पोर्टलवर नोंदणी केलेल्या युवकांमधून उद्योगांनाही आवश्यक मनुष्यबळ मिळवता येईल लोकसेवा आयोग महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं घेतलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षेचा निकाल काल आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला साताऱ्याचा प्रसाद चौगूलै राज्यात पहिला आला आहे तर मूलींमध्ये अमरावती जिल्ह्यातली पर्वणी पाटील पहिली आली आहे रविंद्र शेळके हा विद्यार्थी मागासवर्गीयांमधून पहिला आला आहे

इंट्रो नुकत्याच झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेलं रत्नागिरी जिल्ह्यातलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव डिक्की आणि अन्य दोन संस्थांनी पुनर्वसनासाठी दत्तक घेतलं आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

आकाशवाणीच्या बातम्यांसाठी प्रमोद कोनकर रत्नागिरी

ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करु शकता आमचं ट्विटर हँडल ऍट एआयआरन्यूज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेड़ियो या आमच्या युट्युब चॅनेलवर

आमचे प्रतिनिधी देत आहेत त्याचा वृत्तांत

अशा स्वरूपाचा हा पहिलाच उपक्रम आहे या मुळे मशिदीत गर्दी होत नाहीफक्त पेश इमाम मशिदीतून नमाज पठण करतात आणि इतरांना घरातून त्यात सहभागी होणे शक्य होतं दर श्क्रवारी द्रपारी दीड वाजता हा उपक्रम होतो

आकाशवाणीच्या बातम्यांसाठी भूषण राजगुरू पुणे योग दिन आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे छावणी मंडळाच्या हद्दीत राहणाऱ्या नागरिकांनी घरी बसूनच योगासने करावीत असं आवाहन मंडळाच्या प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे तसंच योग प्रशिक्षण घेण्यासाठी बोर्डाच्या वेबसाईटवर संपर्क साधावा असंही आवाहन करण्यात आलं आहे

पंतप्रधानांची जूलै महिन्यात नियोजित लातूर भेट कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली असून आता प्रत्येक तालुक्याच्या मुख्यालयात हा वाटप कार्यक्रम होणार आहे प्रमाणीकरण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थांबविण्यात आलेलं महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतील आधार प्रमाणीकरण सर्वत्र पुन्हा सुरू करण्यात आलं आहे त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी सुरक्षित अंतर ठेवून सेतु सुविधा केंद्र किंवा बँकेत जावून आधार प्रमाणीकरण करावं असं आवाहन हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात येत आहे कापूस खरेदी यवतमाळ जिल्ह्यात दारव्हा इथल्या जाधव जिनिंगमध्ये कापूस खरेदीबाबत मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आल्याने जिल्हाधिकारी सिंह यांनी संबंधितांवर कारवाईचे निर्देश दिले आहेत जाधव जिनिंगला जिल्हाधिका यांनी अचानक भेट देऊन कापूस खरेदीबाबत आढावा घेतला

ध्रळे जलवाहिनी ध्रळे शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी महत्वाच्या असलेल्या अक्कलपाडा धरण ते धुळे शहरातील हनुमान टेकडी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत टाकण्यात येणाऱ्या जलवाहिनीच्या कामाला प्रारंभ झाला आहे

अक्कलपाडा पाणीप्रवठा योजनेच्या कामाची खासदार डॉ सूभाष भामरे यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केली शिवसेना वर्धापनदिन म्ख्यमंत्री झाल्यानं संपर्क कमी झाला असला तरी शिवसैनिकांसोबत अंतर कमी पडू देणार नाही अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी काल वर्धापन दिन कार्यक्रमात दिली

शिवसेनेनं आपली विचारधारा बदलली नसल्याचही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं जीवाची पर्वा न करता बेभान होऊन जनतेसाठी झटणारा हा शिवसैनिकच असू शकतो त्यामुळे कोरोनाच्या या संकटात शिवसेनेच्या शाखा आता दवाखाने बनतील असं ठाकरे म्हणाले सचिन सावंत पेट्रोल डिझेलची सध्याची दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे आधीच कोरोनाचे संकट त्यात महागाईने पिचलेल्या लोकांना आणखी किती त्रास देणार असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला आहे एल्गार परिषद एल्गार परिषद प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेले स्रेंद्र गडलिंग आणि सूधीर ढवळे यांनी या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे सोपवण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे हा निर्णय राजकीय हेतूंनी प्रेरित असून मानवाधिकाराचं उल्लंघन करणारा आणि अन्यायकारक आहे असं अर्जात म्हटलं आहे

ऐकूयात अधिक माहिती

हवामान राज्यात पावसाचा सुरुवातीचा जोर काहिसा कमी झाला आहे काल कोकणात सर्वत्र दक्षिण महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात अनेक ठिकाणी आणि इतर भागात काही ठिकाणी पाऊस झाला आजही कोकणात सर्वत्र तर पूर्व विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस होईल कोकणात त्रळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्र आणि सांगली जिल्ह्यात फारसा पाऊस अपेक्षित नाही इतर भागात काही ठिकाणी पावसाच्या किरकोळ सरी हजेरी लावतील

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार